राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबतची तयारी आणि क्षमता स्पष्ट करण्याचे निर्देश राज्यपालांनी या पत्राद्वारे भाजपला दिले आहेत राज्यपालांच्या पत्रावर निर्णय घेण्यासाठी भाजपच्या गाभा समितीची आज बैठक होणार असल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं राज्यापालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देणं हे घटनात्मक प्रक्रियेचा एक भाग असून शिवसेनेनं जनादेशाचा आदर केला पाहिजे असं सांगत शिवसेनेसोबत बोलणी करण्यास पक्ष अजूनही तयार असल्याचा पुनरुच्चार मुनगंटीवार यांनी केला

मात्र निवडणुकीच्या निकालानंतर या दोन पक्षात मुख्यमंत्री पदावरून मतभेद निर्माण झाल्यानं आतापर्यंत सत्ता स्थापन करण्याबाबत कोणत्याही पक्षानं दावा केलेला नाही या पार्श्वभूमीवर काल राज्यपाल कोश्यारी यांनी निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं आहे भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाचं शिवसेनेनं स्वागत केलं आहे प्रक्रियेला धरुन हा निर्णय असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं

या प्रकरणाचा निकाल सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखालच्या घटनपीठानं काल सुनावला राम मंदीर निर्माणासाठी पुढच्या तीन महिन्यात एक विश्वस्त मंडळ स्थापन करावं आणि संबंधित जागेचा ताबा रामलल्ला विराजमान या पक्षकाराकडे सोपवण्याचे निर्देश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले

यासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय अतार्किक असल्याचं न्यायालयानं नमूद केलं उच्च न्यायालयानं संबंधित जागा या प्रकरणातल्या तीन पक्षकारांमध्ये समसमान वाटून देण्याचा निर्णय सुनावला होता दीर्घकाळापासून सुरू असलेल्या या खटल्यावरचा हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे रामलल्ला विराजमान पक्षकारांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे सुन्नी वक्फ मंडळानं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करतो पण समाधानी नसल्याचं सांगितलं

न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधानांनी काल देशाला संबोधित करताना देशाची लोकशाही किती बळकट आहे याची प्रचिती जगानं घेतली आहे असं सांगून निकालाचं स्वागत केलं नवभारतात भिती कट्रता आणि नकारात्मकतेला थारा नसल्याचं त्यांनी नमूद केलं कालच्या या निर्णयामुळे एकतेचा संदेश मिळतो आणि जटिल प्रकरणांचे निकाल देखील लागू शकतात हे सर्वोच्च न्यायालयानं दाखवून दिल्याचं पंतप्रधान म्हणाले कायद्याचं पालन करुन देशाच्या उज्वल भविष्यासाठी एकत्र येण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याच पंतप्रधान म्हणाले आज साजऱ्या होत असलेल्या ईद ए मिलादन्नबीच्याही पंतप्रधानांनी यावेळी श्भेच्छा दिल्या

हा क्षण आपल्यासाठी पूर्णत्वाचा असल्याचं सांगून त्यांनी या ऐतिहासिक निर्णयाचं मनापासून स्वागत करणाऱ्या देशवासियांसोबत असल्याचं म्हटलं आहे

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादल मुसलिमिन एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदृद्दीन ओवेसी यांनी असमाधान व्यक्त केलं आहे मशिदीसाठी दिलेली पाच एकर जमिन नाकारली पाहिजे असं आपलं वैयक्तिक मत असल्याचं ते काल हैदराबाद इथं वार्ताहरांशी बोलताना म्हणाले

दरम्यान या निकालाच्या पार्श्वभूमीवर देश तसंच राज्यभरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता औरंगाबाद शहरात जनजीवन सुरळीत होतं ठिकठिकाणी पोलिसांची पथकं गस्त घालत होती जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि उस्मानाबाद शहरातही कडक पोलिस बंदोबस्त होता

किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक लाख टन कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे अन्न आणि ग्राहक कार्य मंत्री रामविलास पासवान यांनी एका ट्विट संदेशाच्या माध्यमातून ही माहिती दिली

काही प्रकरणांत या अधिकाऱ्यांकडून मागील तारखांमध्ये आदेश दिले जाण्याची शक्यता असल्यानं राज्यपाल कोश्यारी यांनी महत्त्वाच्या कागदपत्रांचा त्वरित ताबा घ्यावा असं पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे

औरंगाबाद शहरात यानिमित्त इंतेजामिया कमिटीतर्फे जुलूस ए मोहम्मदी काढण्यात येणार आहे सकाळी नऊ वाजता शहागंज परिसरातल्या हजरत निजामुद्दीन चौक इथून या मिरवणुकीला सुरवात होईल ईद ए यानिमित्त ठिकठिकाणच्या मशिदींवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे अवकाळी पावसान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी तसंच संपूर्ण कर्जमाफी व्हावी यांसह इतर मागण्यांसाठी काल हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथल्या कामठा फाटा इथं मराठा शिवसैनिक सेनेनं रस्ता रोको आंदोलन केलं यामुळे या रस्त्यावरची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती

यासाठीच्या कार्यप्रणालीची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेत महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी मार्गदर्शन केलं सर्व कर निरीक्षक आणि वसुली लिपीक यांनी त्यांच्याकडच्या वसुली वार्डची अद्यावत माहिती तीन दिवसांत सादर करण्याची सूचना पवार यांनी यावेळी केली

रब्बी हंगामासाठी बियाण्याचं वाटप सध्या सुरु असुन अनेक गावातली लोकसंख्या पाहता बियाण्यांचं प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या ग्राह्य धरून हे वाटप व्हावं असं निंबाळकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे या वाटपात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी केली आहे चीनमधल्या फुझोऊ इथं सुरु असलेल्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचं आव्हान संपुष्टात आलं काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला इंडोनेशियाच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला भारत आणि बांग्लादेश दरम्यान तिसरा आणि शेवटचा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज नागपूर इथं खेळला जाणार आहे